कि बात या कार्यक्रमातून आवाहन

घेतली

फडणवीस यांनी व्यक्त केला

आणि चिराग शेट्टी या जोडगोळीचा प्रवेश भारताच्या नारी शक्तीचा आणि महिलांनी बजावलेल्या कामगिरीचा गौरव करावा तसंच देशवासियांनी आपल्या मुलींच्या कर्तत्वाचा सन्मान करून नारीशक्ती म्हणजेच महिलांचं सामर्थ्य आणि कामगिरी यांचा गौरव करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं भारत की लक्ष्मी या उपक्रमाबाबत जनतेशी संवाद साधल्यावर देशभरातून या उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक कर्तृत्ववान महिलांची माहिती जनतेकड़न आपल्यापर्यंत पोहोचत आहे या कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथांमधून प्रेरणा घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं

सणांमुळे लोकांच्या जीवनात एक नवा उत्साह निर्माण होतो असं त्यांनी सांगितलं सणांच्या निमितानं खरेदी करताना स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याची सुचना मोदी यांनी यावेळी केली स्वच्छतेची चळवळ सर्वत्र पसरली असून सियाचेन या जगातल्या सर्वात उंचावर असलेल्या यूदधभूमीवर भारतीय जवान सीमांचं रक्षण करतानाच स्वच्छ सियाचेन मोहीमही राबवत आहेत याची प्रशंसा त्यांनी केली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं पंतप्रधानांनी पटेल यांच्या कार्याची महती सांगितली लोकांना एकत्र आणण्याचं आणि विरोधी विचारसरणी असलेल्यांमध्येही सहमती निर्माण करण्याचं दुर्मीळ कसब पटेल यांच्यात होतं असं ते म्हणाले यादिवशी होणारी एकता दौड एक भारत श्रेष्ठ भारत या उद्देशानं आयोजित केली जाते आणि ती हा देश एक आहे असा संदेश देते असं त्यांनी सांगितलं जीवनात आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारा आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणारा असा दिवाळीचा सण असून यावेळी आपण त्याचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं ही त्यांनी बोलतांना सांगितलं जम्म् आणि काश्मीरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या सैनिकांसह दिवाळी साजरी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजौरी इथं पोहोचलेत

या भेटीकरिता मोदींसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लष्कर प्रम्ख बिपीन रावत आदि उपस्थित होते

यानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी केवडीया इथल्या पटेलांच्या प्तळ्याना आदरांजली अर्पण करणार आहेत या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अन्षंगानं नवी दिल्ली इथल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडांगणावर आयोजित एकात्मिकतेकरिता धावण्याच्या शर्यतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा झेंडी दाखवून रवाना करतील अधिकाधिक युवकांसह लोकांनी यात सहभाग घेण्याचं आवाहन मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं आहे ज्येष्ठ भाजपनेते मनोहरलाल खट्टर यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून आज दुसऱ्यांदा शपथ घेतली चंदीगढ इथल्या राजभवनात पार पडलेल्या या शपथग्रहण समारोहात राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी नव्या म्ख्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ यावेळी देवविली याचवेळी जननायक जनता पक्षाचे दृष्यंत चौटाला यांनी उपम्ख्यमंत्री म्हणून शपथ घेत पद ग्रहण केलं

प्रकाशाचा सण दीपावली देशभरात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आज संपतीची देवता लक्ष्मीचं प्जन केलं जातं यानिमित राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी जनतेला दिवाळीच्या श्भेच्छा दिल्या आहेत दिवाळी म्हणजे निराशेवर आशेचा विजय असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रत्येकाने वंचितांच्या दःखितांच्या आय्ष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करावा असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दिवाळीमुळे सामान्य जनतेला निराशेवर मात करण्याचं बळ मिळतं असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

शहीद जवानांच्या क्ट्ंबीयांची दिवाळी आनंदात व्हावी म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांना मिठाई फराळ आणि फटाके वाटून त्यांच्याशी हितगूज केली गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने इथं नक्षली कारवाया होत असतात नक्षल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस जवान सतत डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात दिवाळी असो की कोणताही सण हे जवान आपल्या कर्तव्यावर तैनात असतात

या कार्यक्रमाला गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडेसह अन्य उपस्थित होते राज्यात शिवसेना समसमान सतेची मागणी करत आहे भाजपाला जनतेनं जनादेश दिला आहे भाजपा जास्त जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे असं प्रतिपादन भाजपा नेते तसंच राज्याचे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या दिवाळी संमेलनात केलं भाजपाच्या नेतृत्वाखालील य्ती राज्याला स्थिर सरकार देईल दिवाळी नंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल असंही ते म्हणले

याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक होत असून शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विरोधी पक्षनेत्याची निवड होणार आहे काल शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्री इथं बैठक झाली

या बैठकीनंतर शहा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतात असे व्यक्तव्य भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गिरीश व्यास यांनी आज नागप्रात केले धंतोली परिसरातील भाजपच्या विभागीय कार्यालयात स्थानिक भाजपा नेत्यांच्या दिवाळी मिलन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजक्मार पटेल यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली सर्वसामान्य नागरिक आदिवासी शेतकरी मजूर दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्याच्या म्द्द्यांवर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शिवसेनेला पाठिंबा दिल्याच कडू यांनी यावेळी सांगितलं हिंगोली जिल्ह्यातील कळमन्री वसमत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला वादळी वारे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने सोयाबीन केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर न्कसान झाले दांडेगाव आणि परिसरात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतीचे मोठे न्कसान झाले आहे यामध्ये सोयाबीन कापूस तूर ज्वारी यासह प्राम्ख्याने केळीचे आणि उसाचे न्कसान झाले आहे कापणीस तयार असलेल्या केळी वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत अरबी सम्द्रात निर्माण झालेल्या शक्तिशाली कयार या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून ते वायव्येला ओमानच्या दिशेनं सरकत आहे या चक्रीवादळाच्या प्रभावाम्ळे महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंध्द्र्ग जिल्ह्यात तसंच गोवा कर्नाटक आणि दक्षिण ग्जरातमध्ये म्सळधार पावसाची शक्यता आहे मासेमारांनी समूद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे वादळाम्ळे सम्द्रात भरकटलेल्या नौकांसाठी भारतीय तटरक्षक दलानं शोध आणि मदतकार्य वेगानं स्रू केलं आहे

प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीन्सार छतीसगडसह विदर्भातील काही भागात अति ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे